राज्यात थंडीचा कडाका कायम

लर्सिक शोषणापासून बालकांचं संरक्षण करणाऱ्या पॉक्सो कायद्यात महत्वाचे बदल करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली प्रस्तावित सुधारणांनुसार हा कायदा आता अधिक कठोर केला जाणार आहे बालकांचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद या सुधारित कायद्यात असणार आहे

कोणत्याही बालकांचं अश्नील छाया चित्रण जवळ ठेवणा यांसाठी कठोर शिक्षेची तरतूदही आता या कायद्यात असणार आहे मंत्रिमंडळानं आज महत्वाकांक्षी गगनयान कार्यक्रमालाही मंजूरी दिली या कार्यक्रमाअंतर्गत तीन अंतराळवीराचा चमू एक ते सात दिवसांसाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे

भारतीय वस्क्रीय परिषदेची जागा घेणाऱ्या राष्ट्रीय आयोगाच्या स्थापनेसंदर्भातल्या वध्कीय विधेयकालाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली तसंच होमिओपॅथीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करणाऱ्या विघेयकालाही मंजुरी देण्यात आली किनारीपट्टीनियमन क्षेत्र अधिसूचनेलाही मंत्रीमंडळानं आज मान्यता दिली यामुळे किनारपट्टी क्षेत्रामधे नव्या उपक्रमांना चालना आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे योग हे जगासाठी भारताच्या सौम्यशक्तीचं चांगलं उदाहरण आहे आणि ती भारताची विशेष ओळख आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हा झिं आहे

एकत्व हे योगाचं दुसरं नाव आहे असं सांगून ते म्हणाले की योगानं जगभरातल्या संस्कृतींना परस्परांशी जोडलं आहे योगाचा प्रसार करण्यासाठी केंद्रसरकार प्रयत्नशील असून देशातल्या योग संस्थांच्या बळका किरणाची गरज आहे असं ते म्हणाले महाराष्ट्र आणि तिर राज्यांनी शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश केल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांची प्रशंसा केली या कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक त्यादी मान्यवर उपस्थित होते अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे बाबासाहेब वाकळे विजयी झाले आहेत तर उपमहापौरपदी भाजपाच्याच मालन ढोणे यांची निवड झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या पाठिब्यावर भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केलेल्या संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला त्यामुळे भाजपचे वाकळे आणि शिवसेनेचे बाळासाहेब बोरा ियांच्यात लढत झाली

अहमदनगर महापौर निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी काँप्रेसच्या स्थानिक नेत्यांचा निर्णय अस्वीकाराह आणि आक्षेपार्ह आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पार्पेल यांनी दिली आहे अहमदनगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी करून निवडणूक लढवली होती त्यामुळे संबंधित नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा आज घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे यासंदर्भात या नगरसेवकांना नोटील बजावण्याचे आदेश दिले असून नोटीचीला उत्तर आल्यानंतर कारवाई केली जाईल असं पारील यांनी सांगितलं

या योजनेचा अधिकाधिक कर्जदारांनी लाभ घ्यावा तसंच थकबाकी कमी होण्याच्या दृष्टीनं बँकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांनी यांनी केलं आहे हा शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे वाशिम अकोला धुळे तसंच नंदूरबार शिल्या विद्यमान जिल्हा परिषद तसंच पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे

या सर्व ठिकाणी निवडणुका होऊ न शकल्यानं प्रशासनानं एक पत्र जारी करून या सर्व जिल्हा परिषदा तसंच पंचायत समित्यांतल्या सदस्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ जाहीर केली आहे

न्यायालयीन निर्णयानुसार ह्या निवडणुकांना स्थगिती मिळाली आहे त्यामुळे पुढील आदेशापर्यंत सध्याच्या जिल्हापरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे

त्यापक्षी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबई आणि रत्नागिरीत हलवलं आहे दापोली खेड रस्त्यावर नारगोली क्रि सकाळी साडेसातच्या सुमाराला मॅजिक जीपची समोरून येणाऱ्या डंपरशी धडक झाली या अपघातात चालकासह पाच जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले जखमींना मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल केलं आहे दुसरा अपघात सकाळी पावणेसहाच्या सुमाराला संगमेश्वर तालुक्यात निवळी नायरी रस्त्यावर नायरी घाति झाला घातिल्या अवघड वळणावर एसाच्या चालकाचा ताबा सुक्यानं गाडी तीन वेळा उलाओी

एका गंभीर जखमी महिलेला रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात आज विजेच्या तारांचं घर्षण होऊन सुमारे एक एकरावरचा ऊस जळून नुकसान झालं देवेगांव शिवारात ही दुर्घाज्ञा घडली पाथरी नगर परिषदेच्या अग्नीशामक बंबाने तत्काळ घाज्ञास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली वाशिम जिल्हावासीयांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेलं आकाशवाणीचं वाशिम केंद्र लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खासदार भावना गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे जिल्ह्यात सध्या दोन कम्युनिधी रेडिओ केंद्र असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे जिल्ह्याला स्वतंत्र आकाशवाणीच एफ एम केंद्र असावं अशी मागणी अनेक वर्षांपासून होती काही वर्षांपूर्वी प्रक्षेपण मनो यासाठीचं साहित्य पुरवण्यात आलं होतं परंतु काही तांत्रिक कारणानं हे काम रखडलं होतं

वाशी ऐरोली या भागांसह शहरातील मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे रुपयाचा दर सावरल्याचे परिणाम आज शेयर बाजाररावरही दिसून आले

खासगी शिकवणी चालकाचं अपहरण करुन त्याच्याकडून खंडणी उकळल्या प्रकरणी लातूर शिले कॉप्रेसचे नगरसेवक सचिन मस्के स्वीकृत सदस्य पुनीत पार्शिल आणि कॉय्रसकडुन लोकसभा निवडणुक लढवू छीणारे व्ही एस पॅथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद ख कि यांच्यासह अज्ञात चार जणा विरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून सर्वाधिक थंडी महाबळेश्वर पाचगणी परिसरात जाणवत आहे महाबळेश्वरात वेण्णा लेक तसंच गहू गेरवा केंद्र परिसरातल्या स्ट्रॉबेरीच्या पिकांवर आज सकाळी पडलेलं दव थंडीमुळे गोठल्याचं दिसलं यंदाच्या हंगामात दवबिद् गोठण्याची ही द्सरी घ ज्ञा आहे

काल राज्यभरात थंडीच्या लाांच्या प्रभाव जाणवत होता मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकणात किमान तापमान सामान्याहून खाली घसरलं होतं